करणाऱ्यांना अयशस्वी ठरवलं असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

उपलब्ध करून देणार असं म्ख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच प्रतिपादन

आय्र्वेद पद्धती अंगीकारत आहोत असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच प्रतिपादन आणि मागेल त्याला शेततळे योजनेत ब्लडाणा जिल्हा राज्यात अव्वल

देशाच्या सजग पोलिस बलानं देशाला अस्थिर करणाऱ्या किंवा भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्यांना अयशस्वी ठरवलं असल्याचं पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं आज राष्ट्रीय पोलिस स्मारक देशाला समर्पित केल्यानंतर ते बोलत होते स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशासाठी बलिदान देणाऱ्या हतात्मा पोलिसांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे स्मारक उभारण्यात आलं आहे

कायदा आणि स्व्यवस्था राखण्यातच पोलिसांनी योगदान दिलं नाही तर नैसर्गिक आपत्तीच्या वेळेसही अनेकांचा जीव वाचवला असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं पोलिस संग्रहालयाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं म्ंबईत पोलिस स्मारक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात म्ख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या हतात्मा स्मारकाला प्ष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं

आय्ष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेत एका महिन्याच्या आत देशातल्या एक लाख लोकांनी गंभीर आजारांसाठी उपचार घेतल्याच केंद्रीय आरोग्य मंत्री श्री

नडडा यांनी म्हटल आहे या योजनेमुळे गरीबांचा खर्चाचा भार कमी झाल्याच त्यांनी ट्विटर वर सांगितलं आहे जैन धर्मियांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मांगीत्गी इथं उद्या विश्वशांती अहिंसा संमेलन होणार असून या संमेलनाचे उदघाटन राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे मांगीतंगी इथं द्पारी हा कार्यक्रम होणार असून यावेळी राज्यपाल श्री चेन्नामनेनी विद्यासागरराव म्ख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे जलसंपदा आणि नाशिकचे पालकमंत्री श्री गिरीश महाजन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ स्भाष भामरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील यावेळी सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा ग्रंथाचे लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येईल यावेळी भगवान ऋषभ आंतरराष्ट्रीय प्रस्काराचे वितरण करण्यात येणार आहे हा प्रस्कार म्रादाबाद येथील तीर्थांकर महावीर विश्व विद्यालयाचे क्लग्रू श्री स्रेश जैन यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे जम्मू काश्मीरच्या क्लगाम जिल्ह्यातल्या लारु भागात स्रक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले आज सकाळी ही चकमक झाली एका घरात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी या परिसराला वेढा घातला त्यानंतर ही चकमक स्रू झाली

या गटामार्फत उत्पादित वस्तुंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येईल तसेच बचतगटांना उत्पादन आणि व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येईल अशी घोषणा म्ख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी केली दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या प्रांगणात ग्राम विकास आणि पंचायत राज विभागातर्फे महालक्ष्मी सरस या राज्यस्तरीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे

विकासाच्या वाटचालीमध्ये माता भगिनींना सहभागी केल्यास शाश्वत विकास होईल

बचतगटाच्या चळवळीत बँकांनी दिलेल्या सहकार्याचा म्ख्यमंत्र्यांनी यावेळी नामोल्लेख केला महिला बचतगट कर्ज ब्डवत नाहीत किंबह्ना वेळेच्या आधी कर्ज च्कते करतात असा अन्भव असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले महालक्ष्मी सरस प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमांतर्गत श्री फडणवीस यांच्या हस्ते उमेद अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांना उत्पादन वाढीसाठी सरकारच्या विविध योजनांतर्गत मंजूर निधी तसेच बँकेमार्फत मंजूर कर्ज रकमेच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संस्कृतीची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाच आज श्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले माता आणि बाल आरोग्यासंदर्भातल्या जागतिक परिषदेचं यजमानपद भारताकडे असून येत्या डिसेंबर महिन्यात नवी दिल्ली इथं ही परिषद होणार असल्याचं य्निसेफनं जाहीर केलं आहे आरोग्य आणि क्टंब कल्याण मंत्रालय आणि माता नवजात आणि बालआरोग्य मंचाच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद होणार असून शंभर देशांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत भारतानं माता आणि बाल आरोग्य क्षेत्रात खूप स्धारणा केल्या असून त्याचे परिणाम जगाला दाखवण्याची संधी या परिषदेनं भारताला मिळेल असं य्निसेफचे आरोग्य विभाग प्रम्ख श्री गगन ग्प्ता यांनी पी टी आय या वृत्तसंस्थेला सांगितलं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग चौथ्या दिवशी घसरण झाली

टी आय चं वृत्त आहे इंधन तेलाचे भाव जागतिक बाजारपेठेत कमी झाल्याम्ळं ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे

आय्र्वेदाचा आपण दोन पद्धतीन स्वीकार केला आहे एक म्हणजे आपल पारंपारिक आय्र्वेदाच ज्ञान आणि द्रसर म्हणजे आपल स्वाभिमान टिकव्न ठेवण्यासाठी आपण आयुर्वेद पद्धती अंगीकारत आहोत असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक डॉ मोहन भागवत यांनी केल

श्रीपादजी नाईक यांनी यावेळी सांगितलं प्रत्येक गावात एक आय्र्वेदिक डॉक्टर आणि चिकित्सालय स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली या गौरव सोहळ्याच्या माध्यमातून आय्र्वेदाच्या विध्यार्थ्यानी संशोधनावर भर द्यावा असं हि यांनी यावेळी म्हटलं

लक्षांकाच्या शंभरटक्के उद्दीष्टप्र्तीचे बक्षीस आणि प्रोत्साहन म्हणून ब्लडाणा जिल्ह्यात आणखी दोन हजारावर शेततळे निर्मितीसाठी अन्दानाचा मार्ग स्कर बनल्याचे समजते सर्वांसाठी पाणी हे ब्रीद घेऊन सरकारन जलय्क्त शिवार अभियान राबविले त्यानंतर मागेल त्याला शेततळे ही योजना म्ख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली

त्याअन्ंषगाने राज्यातील मागास जिल्हा म्हणून ओळख असलेल्या ब्लडाणा जिल्ह्याला पाच हजार शेततळ्यांचे लक्षांक देण्यात आले

तथापि मागेल त्याला शेततळे योजनेत ब्लडाणा जिल्ह्यातील पाच ताल्क्यांनी बाजी मारली आहे नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये विविध विकास कार्यांना नास्प्रच्या विश्वस्त मंडळानी मंज्री प्रदान केली बैठकीमध्ये नास्प्रचे सभापती आणि जिल्हाधिकारी श्री

खासदार आमदार यांचे स्थानिक क्षेत्र विकास निधीतून बांधण्यात आलेल्या सांस्क्तिकसामाजिक सभागृह समाज मंदिर समाजभवन वाचनालय आणि व्यायामशाळा इत्यादी विविध सामाजिक संस्थांना संचालन देखभाल आणि द्रुस्तीसाठी निश्चित दरावर भाड्याने देण्याकरिता इच्छ्क संस्थांना वाटप करण्यासाठी वर्तमानपत्रात नव्याने जाहिरात देऊन पात्र संस्थांना समाजभवनाचे वाटप करण्याकरिता मंज्री प्रदान करण्यात आली उत्तर अंबाझरी मार्गावरील कार्पोरिशन कॉलनी डागा ले आउट अंबाझरी स्थित नास्प्रचे आंतरराष्ट्रीय स्केटींग रिंग आणि प्रशासकीय इामरतीसह संपूर्ण परिसर देखभाल दुरूस्ती आणि दैनंदिन व्यवस्थापनसंचालनासाठी मालकी हक्कासह मनपाला हस्तांतरीत करण्यास मान्यता प्रदान केली तसेच नासूप्र निधी अंतर्गत मौजा दाभा इथल्या एयरफोर्स सोसायटी पासून ते खडगाव रोड पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या निर्माण कार्याच्या निविदेस विश्वस्त मंडळाने मान्यता प्रदान केली मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत असताना शहरांचा नियोजनबध्द विकास होणे गरजेचे आहे सध्या तापमानवाढीचं मोठ संकट आपल्यासमोर आहे यासाठी वास्त्विशारद शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा विचार करुन उत्कृष्ट दर्जाच्या नगर निर्मितीसाठी योगदान देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन म्ख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्णे इथं केले

उद्घाटनाला म्ख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रम्ख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी आणि वनमंत्री श्री स्धीर म्नगंटीवार यांना निमंत्रित करण्यात आलं आहे

आस्ट्रेलिया बरोबर उद्यापासून मुंबईत स्रु होणाऱ्या महिला एक दिवसीय टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली

विषबाधितांमध्ये लहान म्लांची संख्या अधिक असून सर्वांवर यवतमाळ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत